औरंगाबाद जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या

औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या नारंगी सारंगी धरणात नाशिकच्या पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे

देशभरातली सर्व विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांनी आपापल्या परिसरात जंक फूड म्हणजे उष्मांकासह कमी पौष्टीकता असणाऱ्या पदार्थावर बंदी घालण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत या बंदीमुळे निरोगी अन्नासाठी नवीन मानकं तयार होतील तसंच विद्यार्थ्यांना होणारे आजार टळतील असं आयोगानं म्हटलंय माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँप्रेस नेते गुरुदास कामत यांचा पार्थिव देह काल रात्री मुंबईत आणला असून चेंबूर शिल्या त्यांच्या निवासस्थानी अत्यंदर्शनासाठी ठेवला आहे

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं आज नवी दिल्ली कुं निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी नवी दिल्ली थे अंत्यसंस्कार केले जातील स्टेट्मन या जिजी दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं

आणीबाणीत त्यांनी तुरुंगवासही भोगला

्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे त्यात मुंबईचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ आणि आंध्र प्रदेशाचा मधल्या फळीतला फलंदाज जी हनुमा विहारी यांना स्थान मिळालं आहे

विहारीही या संघात होता हे दोघं मुरली विजय आणि कुलदीप यादव यांची जागा घेतील